राष्ट्रीय यवा संसद भारताला नव्या उंचीवर नेण्याचं आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली युवा पिढीच करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या समारोप सत्रात आज पंतप्रधानांनी युवकांना संबोधित केल देशातल्या राजकीय क्षेत्रालाही युवा पिढीची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातल्या युवकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या यंदाची युवा संसद देशाच्या संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झाली अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत देशाची घटना ज्या ठिकाणी तयार केली गेली त्याच सभागृहात आज देशातल्या प्रतिभावंत युवकांना बसण्याची संधी मिळत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे असं ते म्हणाले आपल्या भाषणातून त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं वर्षानुवर्षांच्या गुलामीगिरीमुळे भारत चेतनाहीन झाला असताना भारतीयांमध्ये जाज्वल्य देशभक्ती आणि राष्ट्रचेतना जागृत करण्याचं काम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी केलं स्वामीजींच्या विचारांमध्ये प्रचंड ताकद असून त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असं मोदी म्हणाले नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून युवा पिढीला आपली कौशल्यं प्रतिभा खुलेपणानं सादर करता यावी यासाठी देशात अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे

देशातले युवक विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत त्यांच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वासातूनच स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकार होईल असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांनीही यावेळी आपले विचार मांडले राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्राच्या अयति मिश्रा हिला दुसरा तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला

स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान ठळक करण्याचं कार्य त्यांनी केलं आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे अत्युच्च बुद्धिमत्तेचं वरदान लाभलेले स्वामीजी हे खरे देशभक्त होते असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे वसुधैव कुटुंबकम हा विश्वबंधुत्वाचा विचार जगापुढे मांडणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जगाला नवा प्रकाश दाखवला असं नायडू म्हणाले स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गरिबी अज्ञान भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या खाईतून भारताला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन नायडू यांनी युवकांना केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंदांना ट्वीटद्वारे अभिवादन केलं आहे स्वामीजींनी भारतातलं ज्ञान संस्कृती तत्वज्ञान जगापुढे आणलं भारतीय युवक हे आपलं आशास्थान असल्याचं ट्वीट मोदी यांनी केलं आहे तर स्वामीजींनी भारतातलं ज्ञान संस्कृती तत्वज्ञान जगापुढे आणलं विवेकानंदांच्या विचारांची मदत घेऊन युवकांनी भारताला गतवैभव मिळवून द्यावं असं ट्वीट गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे लस वाहतूक वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरवात करत असल्याचं नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे पुण्याहून दिल्ली आणि चेन्नईला लस घेऊन जाणाऱ्या विमानांपासून या अभियानाची सुरवात झाली

देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर जगात सर्वाधिक आहे

यामुळे देशात आतापर्यंत एक कोटी एक लाखाहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

अँजेला मेरकेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं समूह माध्यमावरील खातं कायमस्वरूपी बंद करण्याचा समूह माध्यमांचा निर्णय योग्य नसल्याचं मत जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मेरकेल यांनी व्यक्त केलं आहे समूह माध्यमांनी लोकांचं मतस्वातंत्र्य हिरावून घेऊ नये असंही त्या म्हणाल्याचं जर्मनीच्या पंतप्रधानांचे प्रवक्ता स्टीफन सेबर्ट यांनी काल सांगितलं खोटी माहिती पसरवणं चिथावणी देणं मात्र चुकीचंच आहे अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी केलेली कारवाई ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असावी असं सेबर्ट म्हणाले

रामबाण भागाजवळ रस्ता खचल्यानं आणि पुलाचं नुकसान झाल्यामुळे पुढचे निदान पाच दिवस महामार्ग बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तर पीर की गली भागात बर्फ साचल्यानं काश्मीर खोऱ्याला देशाशी जोडणारा पर्यायी रस्ताही बंद झाला आहे